याबाबतचे आदेश आज राज्य सरकारनं जारी केले बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे

कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच लाग्र असतील महानगरपालिकांनी स्थानिक बाजारपेठा तसंच बाजार समित्यांवर लक्ष ठेऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घ्यावी असं या आदेशात म्हटलं आहे जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आलं तर स्थानिक प्रशासन त्यांठिकाणी निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतं असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची शिफारस करणार आहे

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि प्रवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं खतांची मागणी एकाचवेळी वाढली त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रीक टन यूरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे क्रषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी कंपन्यांनी खत प्रवठ्याचं जे नियोजन आणि वेळापत्रक केलं आहे त्यान्सार त्याचा प्रखठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रीय यंत्रणांनी खातरजमा करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या पुढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत प्रवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही क़षीमंत्र्यांनी यावेळी दिले

पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात ही बैठक झाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी ग्रामीण पाणीप्रवठा योजना डोंगराळ किंवा पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना आणि पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणीप्रवठ्याच्या दराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच सुधारित दरांना मंज्री देण्यात आली

त्यांनी समाज प्रबोधनात्मक अनेक गीत लिहिली आहेत मंडगीकर यांनी समाजातल्या उपेक्षित घटकांनी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून गावोगाव मेळावे घेतले होते या कार्याबदल त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ

शेतातील विहिरीसाठी वीज जोडणी देण्यासाठी जोरे यानं ही लाच घेतली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडांगणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून लवकरच क्रीडांगणचं काम सुरु करण्यात येणार आहे विद्यापीठाचे कूलगरु डॉ प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेऊन क्रीडांगण विकासासाठीचा प्रस्ताव सादर केला होता